राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा

महाभारतातील युद्धात भगवान श्रीकृष्ण सारथी होते

पंतप्रधानांनी मंगळवारी देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर काल त्यांनी आपल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला कोरोनाविरोधातील युद्ध जिंकायचं असेल तर घरातच राहा हाच एकमेव उपाय असल्याचं मोदींनी पुन्हा एकदा सांगितलं मंत्रिमंडळ देशात कोणत्याही परिस्थितीत अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होणार नाही अशी ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे लोकांनी मूळीच भीती बाळगू नये असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना केलं

कंत्राटी कर्मचारी कामावर आहेत असं समजून त्यांना पगार दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली

पुरवठादारांना काही अडचणी आल्यास त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा असं ते म्हणाले

या काळात मालवाहतूक रेल्वे गाड्या सुरु राहतील सर्व तिकीट बुकिंग आणि आरक्षण कार्यालय बंद राहातील

त्या संदर्भात काल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत वृत्तपत्र प्रकाशकांचे प्रतिनिधी आणि विक्रेते प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली

डेपोवर गर्दी न करता अंक पोहचवणं वृत्तपत्रे निर्जंतूक करणं विक्रेत्यांना इँड सॅनिटायझर्स आणि मास्क पूरवणे गृहनिर्माण संस्था वाचक आदींना वृत्तपत्रे स्वीकारण्याची विनंती करणं विक्रेते आणि वितरण सहाय्यकांना ओळखपत्रे देणं असे निर्णय या बैठकीत झाले कोरोना जग कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे कोरोना संसर्गामुळे ठेलीत मृत्यूंचे थैमान सुरू आहे तर दुसरीकडे स्पेन अमेरिकेतही कोरोनाचा वाढता संसर्ग आणि मृतांच्या वाढत्या आकडेवारीने लोकांच्या मनात भीतीने घर केलं आहे मात्र कोरोनाच्या संसर्गावर मात करता येणं शक्य अंसल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे

त्यानंतर मुंबईत पाच नवीन रुग्ण आढळले आहेत तर ठाण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे

पुण्यातल्या या दोघांच्याही दोन्ही चाचण्या नकारात्मक आल्या आहेत त्यामुळे काल त्यांना घरी जाऊ देण्यात आले दूसऱ्या दिवशी जे तीन रुग्ण दाखल झाले होते त्यांच्या पहिल्या चाचण्या नकारात्मक आल्या आहेत काल त्यांच्या द्सऱ्या चाचण्या घेण्यात आल्या त्या नकारात्मक आल्या तर त्यांना आज डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी काल दिली

त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पूण्यातील एन आय

त्या तिघांचाही अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ आमोद गडीकर यांनी दिली आहे

दोन रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्रलंबित आहेत कोरोनाबाबत आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी पाठविलेल्या बातम्यांवर आधारित हा वृत्तांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं

राज्यातल्या जनतेलाही रक्तदान करण्याचं आवाहन यड्रावकर यांनी केलं आहे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाऊन झालं असलं तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही यासाठी शासन प्रशासन प्रयत्नशील असून नागरिकांनी सहकार्य करावं अस आवाहन कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड आणि सिंधुर्द्गच्या जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी संयुक्तरित्या केलं आहे नागरिकांनी तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात न येत्या दूरध्वनीवरून माहिती द्यावी पोलीस प्रत्यक्ष घरी येऊन तक्रार नोंदवतील असं मुंबईचे पोलीस आयुक्त करमबीर सिंह यांनी काल आपल्या ट्वीटर संदेशातुन जाहीर केलं

पालघर जिल्ह्यात मात्र ग्रामीण भागातल्या गावागावांत ग्रामस्थांनी कोरोना विषाणुचं गंभीर्य लक्षात घेता गावाच्या सुरक्षिततेसाठी स्वतहन गावं बंदीचा निर्णय घेत बाहेरच्या लोकांना गावांत यायला बंदी केली आहे गावाबाहेरून येत असाल तर अगोदर नाव नोंदणी करा कुठून आलात तपासणी झाली का याबाबत माहिती द्या तरंच गावात प्रवेश मिळेल अशी कडक नाकेबंदी जळगाव जिल्हयातल्या बोदवड तालुक्यातल्या जामठी या गावांनं केली आहे जळगाव जिल्ह्यात भारत विकास परिषदेंतर्गत संपर्क फाउंडेशनतर्फे आवश्यक किराणा औषधी पोचवण्याची घरपोच सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे जिल्हा रुग्णालयातले रुग्ण निराधार व्यक्तींना शिवभोजन वाटपाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते त्यानूसार कालपासून बहतांश शिवभोजन केंद्रातर्फे भोजनाची थाळी पॅकिंग करून गरजूंना वाटप करण्यात आली

सोलापूरमध्ये पेट्रोल खरेदीसाठी नागरिक मोठ्याप्रमाणात बाहेर पडत असल्याने जिल्हा प्रशासनाने आता पेट्रोल डीझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ध्ळे जिल्हा आरोग्य विभागातर्फे गेल्या चार दिवसात जिल्ह्याच्या बाहेरून आलेले तसंच रहिवासाचे ठिकाण बदललेल्या पाच हजार व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे

या सर्व भाविकांची गुरूव्दारा मंडळाच्या भक्त निवासमध्ये सोय करण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यात संचार बदीच्या काळात नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये यासाठी पोलीस दलाने कंबर कसली आहे संचार बदीच्या काळातही वाशिम नगर पालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या सकाळीच कोरोना विषयक संदेश आणि संचार बंदीची माहिती नागरिकांना देत आपलं कर्तव्य चोख बजावत आहेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगर महापालिकेने कालपासून अग्निमशमन बंबाव्दारे सोडियम हायड्रोक्लोराईडची फवारणी सुरू केली आहे नंद्रबार नगरपालिकेनं औषध फवारणीसाठी शेतात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर्सची मदत घेतली आहे लातूर जिल्ह्यात शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेले अनेक जण अडकून पडले असून त्यांना अन्न पाणी मिळणेही कठीण झाले आहे अशा व्यक्तींना अन्न प्रवठा करण्यासाठी शहर भाजपाने पुढाकार घेतला असून गरजूंनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

नाशिक जिल्ह्यातील ओझर इथला हिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमीटेडचा लढावू विमाने तयार करणारा कारखाना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी बंद करण्यात आला आहे

धुळे शहरात काल रात्री किराणा दुकान फोडण्याच्या दोन घटना घडल्या

नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील जवळके दिंडोरी शिवारातील एका वेअर हाऊसमधील कंपनीत अवैध आणि अप्रमाणित सॅनिटायझरचा सुमारे आठ लाखाचा साठा दिंडोरी पोलिसांनी जप्त केला अमरावती जिल्ह्यात दारूची दुकानं बंद होती परंतु अवैध दारू विक्रीचं प्रमाण वाढलं होतं पोलिसांनी छापा मारून दहा दारू विक्रेत्यावर कारवाई केली

मुंबईत गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष कोरोनाविरुद्ध सामजिक बांधिलकीनं साजरे करण्यात आलं समाजमाध्यमांवरही राष्ट्रहित डॉक्टर नर्स पोलीस कर्मचारी आदी अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली तसेच कोरोनाबाबत जनजागृतीही करण्यात आली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या शोभायात्रा कार्यक्रम आदी रद्द झाले असले तरी प्रत्येकाने घराच्या अंगणात गुढी उभारून नववर्ष साजरे केले जगाच्या वेशीवरून कोरोना विषाणूचा नायनाट होवो याबाबत प्रार्थना केली फेसब्रक व्हॉटस् एप यांसारख्या समाजमाध्यमांवरही कोरोना विरुद्धच्या युद्धात आम्ही सर्व एकत्र आहोत अशी छायचित्रे आणि संदेश पहायला मिळाले पंढरपूरचं विद्वल मंदीर तुळजापूरच्या भवानिमातेच्या मंदिरात दर्शन बंद असलं तरी रितीनुसार षोडषोपचार पूर्ण करण्यात ले धुळ्यातील ग्रामदैवत श्री एकवीरा देवी माता मंदिरात पारंपारिक रितीरिवाजानुसार देवीचे पूजन करून गुढी उभारण्यात आली तसेच मंदिरावर नवीन ध्वजही चढवण्यात आला निधन हैदराबाद मुक्तीसंग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक नागोराव विट्टल देशपांडे यांचं काल दीर्घ आजारानंतर निधन झालं

मुळचे परतूरचे असलेले देशपांडे मराठवाडा जनता विकास परिषदेचे संस्थापक सचिव होते आता राज्यातल्या अवकाळी पावसाच्या बातम्या सातारा शहर आणि परिसरात द्पारी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला

कोल्हापूर जिल्ह्यात अचानक वातावरण बदललं काही ठिकाणी सोसायटयाचा वारा सुटला अंधारून आलं आणि कुठे मुसळधार तर कुठे पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या काही ठिकाणी विजांचा कडकडाट होवून तुफान पाऊस झाला कोल्हापूर शहरात आणि जिल्हयाच्या ग्रामीण भागातही कमी अधिक प्रमाणात पावसानं हजेरी लावली

पूणे आणि परिसरातही दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी पडल्या त्यामुळे वातावरणात थोडा गारवा आला नाशिक शहरासह जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने बळीराजा धास्तावला आहे गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचा उन्हाळा जाणवत असताना दोन ते तीन दिवसांपासून दूपारी ढगाळ वातावरण होते आणि पाऊस सुरू होतो

बुलडाणा जिल्हयातील खामगाव शहरात चांदमारी भागातील झोपडपट्टी परिसरात वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले सोबत जोराचा वारा आल्याने नागरीकांची प्रचंड तारांबळ ऊडाली